तोपर्यंत कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम अवश्य पाळा

किनाऱ्यापासूनचं शे दिडशे किलोमीटरचं अंतर कायम राखत उत्तरेकडे वाटचाल करणाऱ्या या वादळाची पुढे सरकण्याची गती वाढली आहे

वादळाच्या प्रभावामुळे सध्या मुंबई रायगड आणि ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह म्सळधार पाऊस सुरू असून पालघर मध्येही वादळी वारे आणि पावसाचा जोर वाढू लागला आहे वादळ बैठक अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळामुळे उद्भवणारी संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन समुद्र किनाऱ्यांवरील जिल्ह्यांमध्ये राज्य शासनातर्फे करण्यात आलेल्या विविध उपाय योजनांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिली काल सकाळी द्रदूश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र आणि गुजरातचे मुख्यमंत्री तसंच दादर नगर हवेलीच्या प्रशासकांकडून या तयारीचा आढावा घेतला सध्याच्या कोरोना परिस्थितीत रुग्णालयांचा विद्युत प्रवठा खंडित होऊ नये तसेच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यादृष्टीने अगोदरच तयारी करून ठेवली असून प्रशासन सज्ज असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी या बैठकीत सांगितलं वादळाचा फटका टौक्टै चक्रीवादळाचा सिंधुर्द्ग जिल्ह्याला विशेषतः या जिल्ह्याच्या वैभववाडी तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे

दरम्यान चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सिंधुदूर्ग जिल्ह्यात होत असलेला मुसळधार पाऊस आणि वारे थांबल्यानंतर ज्या ठिकाणी या वादळामुळे नुकसान झालं आहे त्यांचे तातडीने पंचनामे करावेत आणि संबंधितांना लवकरात लवकर न्कसानभरपाई मिळवून द्यावी अशा सूचना संपर्कमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला दिल्या आहेत

जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे वादळाच्या काळात कोणतीही जीवितहानी झाली नाही असंही सामंत यांनी सांगितलं या काळात केअर सेंटरमधला विद्युत प्रवठा सुरळीत ठेवण्यात आला असल्याच ते म्हणाले रत्नागिरी वादळ या वादळाचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातल्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यातील जवळपास सर्वच गावांना बसला असून मोठी हानी झाली आहे जिल्हा प्रशासनानं संध्याकाळी घेतलेल्या आढाव्यात हे स्पष्ट झालं

रत्नागिरी शहर साखरीनाटे आंबोळगड मुंबई गोवा महामार्ग तसंच किनाऱ्यालगतच्या गावांत मोठ्या प्रमाणावर नारळी पोफळीची झाडं पडली वादळामुळे आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे

त्यामुळे जीवितहानीचं वृत्त नाही

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी एका निवेदनाव्दारे ही माहिती दिली

चक़ीवादळ रायगडकडे सरकत असल्यानं जिल्ह्यात मोठ्या प़माणात वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे नागरिकांनी सावध राहावं असं आवाहन देखील निधी चौधरी यांनी नागरिकांना केलं आहे

पालीचे तहसिलदार दिलीप रायण्णावर यांच्या कार्यक्षेत्रात केलं जाणारं हे आवाहन

न्कसान आवाहन टौक्टै चक्रीवादळादरम्यान समुद्रकिनाऱ्यावर मासे कासव इत्यादी कोणताही जलचर प्राणी वाहून आल्याचे दिसून आल्यास किंवा बोटी मासेमारी जाळ्यांचे नुकसान झाल्यास मत्स्यव्यवसाय विभागाच्या संबंधित परवाना अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहन मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे यासाठी सागरी किनाऱ्यावरील प्रत्येक जिल्ह्यातील विभागाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही विभागानं प्रकाशित केले आहेत

या सर्व भागातही कोरोना बाधितांची संख्या हळूहळू वाढत आहे त्यामुळे या सर्व भागात प्राथमिक आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर भर देण्याची गरज असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

त्यांची ऑक्सिजन पातळी शारीरिक तापमान तपासण्यासाठी सर्व गावांमध्ये पुरेसे ऑक्सीमीटर थर्मामीटर असावेत त्यासाठी आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी आणि ग्रामीण स्वयंसेवकांची मदत घ्यावी तसंच घरात विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधितांना गृह विलगीकरण संच उपलब्ध करून द्यावेत असे निर्देश मंत्रालयानं दिले आहेत

मराठा आरक्षणाबाबत भाजप समिती मराठा आरक्षणाबाबत बाजू मांडताना महाविकास आघाडी सरकारकडून झालेल्या च्का आणि त्टीसंदर्भात विचार करण्यासाठी भाजप कायदे तज्ज्ञांची समिती नेमणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल मुंबईत दिली मराठा आरक्षणासाठी भाजपानं पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्च समितीची स्थापना केली आहे

ते म्हणाले की महाविकास आघाडी सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात गंभीरपणे आणि जिद्दीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली नाही मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारप्रमाणे सर्वोच्च नायालयात फेरविचार याचिका दाखल करावी अशी मागणी त्यांनी केली आरक्षणासाठी मराठा समाजाच्या आंदोलनाची स्वायत्तता कायम राखून भाजपा या आंदोलनात सहभागी होईल असंही ते म्हणाले

त्यामुळे आता या फुलाबरोबरच मोहाच्या झाडाची पानं फळं यांचं मूल्यवर्धन करणं शक्य होणार आहे या गोष्टींवर प्रक्रिया करून निरनिराळी उत्पादनं तयार केल्यास आदिवासींना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळून त्यापासून त्यांना चांगलं उत्पन्नही मिळू शकतं अर्थकारणात मोहाच्या उत्पादनांचा कसा हातभार लागू शकतो याविषयीची सविस्तर माहिती नैसर्गिकरित्या उगवणारं माहाचं झाड बहुपयोगी आहे पानांपासून पत्रावळी तर फुलांपासून रस मिठाई तयार केली जाते मोहाच्या फळाचं तेल मोहाची फुलांमध्ये पोषक घटक असतात

इतके दिवस छत्तीसगडमध्ये या फुलांची विक्री केली जात असे

एप्रिल मे या सुरुवातीच्या काळात मिळणाऱ्या दरापेक्षा पावसाळ्यात मोहफुलांना जवळपास द्प्पट तिप्पट दर मिळतो आता मोहफुलांवरची बंदी उठल्याने आदिवासींना त्यांची साठवण करणे शक्य आहे याशिवाय शासनाच्या नव्या प्रस्तावित धोरणानुसार मोहफुलांची आदिवासी सहकारी संस्थांना गावातच विक्री करता येतील त्यामुळे पावसाळ्यात आणि त्यानंतर मोहफुलांना चांगला भाव मिळून जिल्ह्याचं अर्थकारण सुधारता येऊ शकेल गडचिरोलीहून जयंत निमगडे यांच्यासह मंजिरी गानू पुणे

सातव यांचं काल पहाटे पृण्यातील जहांगीर रुग्णालयात कोरोना संसर्गामुळे निधन झालं त्यांच्यावर अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते

ते काँग्रेसचे राज्यसभेचे सदस्य होते तत्पूर्वी त्यांनी हिंगोली जिल्ह्याचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं होतं अभ्यासू लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती संसद सदस्य म्हणून त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचा संसदरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता

हवामान टौक्टै चक्रीवादळाच्या परिणामी कोकणात आज अतिवृष्टि होण्याचा इशारा देण्यात आला आहे तसंच मध्य महाराष्ट्राच्या घाट माथ्यांवर देखील जोरदार पाऊस पडू शकतो या वादळाच्या परिणामी मध्य महाराष्ट्रातल्या कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे

नमस्कार